या प्रसंगी बोलताना भारतीय लष्कराचे मेजर जनरल अनिल काशीद म्हणाले की संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही लष्करात आत्मविश्वास आणि समन्वय निर्माण होतो तसंच दहशतवादाचा मुकाबला करणं सोपं होतं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारी दक्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनने आता निसर्गाची शाल पांघरली आहे रंगीबेरंगी अशा निसर्गचित्रांनी नटलेली डेक्कन क्वीन आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली विविध प्रकारचे स्थानिक तसंच स्थलांतरित असे दुर्मीळ पक्षी रंगीबेरंगी फुलं अशा चित्रांचा साज दक्खनच्या राणीने परिधान केला आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने दक्खनच्या राणीच रुपडं बदलण्यात आलं आहे शब्दप्रभ् ग

माडगूळकर यांच्या स्मूतिप्रित्यर्थ गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा गदिमा पुरस्कार आज ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याच समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कारानं शास्त्रीय गायक महेश काळे यांना चैत्रबन पुरस्कारानं तर युवा गायिका प्रियंका बर्वे यांना विद्या प्रज्ञा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

गदिमांसारख्या महान कवीच्या नावानं पुरस्कार मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट असल्याचं उषा मंगेशकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं

त्यांनी राग किरवाणी आणि मिश्र खमाज मधील धून सादर केली वाराणसी येथील रामक्रीष्ण मठाचे संन्यासी स्वामी क्रपाकरानंद यांच्या पटदीप रागातील दमदार गायनालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली

आजच्या सत्राच्या उत्तरार्धात श्रीमती रीला होता यांचं ओडिसी नृत्य आणि डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन होणार अस्रन डॉक्टर एल बालसुब्रमण्यम यांच्या व्हायलीन वादनाने आजच्या सत्राची सांगता होणार आहे

थिंक ग्लोबल फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली शेतकऱ्यांना घाऊक माल विक्रीसाठी दुसरा सक्षम पर्याय जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंद करणे योग्य ठरणार नाही असं मत पणन संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केलं बाजार समितीच्या वतीने आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांना सायबेज खुशबू ट्रस्टकडून मिळालेल्या शिष्यवृतीमुळे एक नवी उमेद सापडेल असं प्रतिपादन बी

ट्रस्ट तर्फे आज गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते

प

सानिया वेलकर संस्कृती आपटे अविष्कार धुमाऴ अथर्व पवार आणि विराज शेंडगे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला

नमस्कार